आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

नागपूरच्या पावसाम्रछं विधिमंडळाचं कामकाज बाधित

व्याघ्र प्रकल्पालगतच्या खेडयातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यानं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुत जनावरांच्या न्रकसानभरपाईत वाढ

तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान

अशा परिस्थितीत नागरिकांच्या स्प्रक्षिततेला प्राधान्य देवून निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशनमोडवर काम करा अशा सूचना मुख्यमत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात नागपूर महानगर पालिकेतील सिटी कमांड अँड कंट्रोल या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सकाळी भेट देवून शहराच्या विविध भागात मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली

तसंच शहराच्या सत्तावीस भागात पावसाचं पाणी साचल्यामुळं अडथळा निर्माण झाला आहे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाणी काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेत मुसळधार पावसाम्रळं शहरातील खालच्या भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे तसंच रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्याम्रळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे पाणी साचलेल्या भागात तात्काळ पाणी काढण्याच्या कामाला स्ररूवात करून पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मेनहोलचे चेंबर तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत

तसंच अतिव्रष्टीची परिस्थिती हाताळण्यासाठी एमडीआरएफच्या चमूलाही व्यवस्थेसाठी तैनात करण्याची तयारी ठेवा

कोणत्याही प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण चमू सज्ज राहील अशी दक्षता घ्या असे निर्देशही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेत नागपूर जिल्हयात सतत अतिवृष्टी सुरू असून हवामान खात्याच्या अंदाजाबुसार अजून दोन दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे नागपूर जिल्हयात आणि नागपूर शहरात प्ररस्थिती निर्माण होवू शकते

नागप्रमध्ये विधिमंडळ परिसरातला वीज प्रवठा खंडीत झाल्याम्रछं अधिवेशनाचं कामकाज आज बाधित झालं विधानसभेचं कामकाज दोन तासांसाठी तर विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं नागपूर शहर आणि परिसरात पहाटेपासून पाऊस सुरू होता विधिमंडळाच्या प्रकाश गृहात पाणी शिरल्यानं तिथला वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता त्यामुळं विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांनी सकाळी कामकाज काही काळासाठी स्थगित केलं होतं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते श्री धनंजय म्रुंडे यांनी पावसाळी अधिवेशन नागप्रला घेण्याआधी योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप केला

दरम्यान या मुद्यावरून आज शिवसेनेसह विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिव्ह उपस्थित केलं नागपूर महानगर पालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून शहरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप शिवसेनेचे श्री सुनिल प्रभू यांनी केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान म्हणाले की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ कूशल प्रशासक आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसंच एकतेसाठी लढा दिलेले कणखर नेतृत्व म्हणून डॉ श्यामाप्रसाद यांचं स्मरण केलं जातं

मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते श्री गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री जे अल्फान्सो यांनी पर्यटन आणि क्रजशी संबंधित व्यापाऱ्यांशी अनेक म्रद्यांवर यावेळी चर्चा केली सरकार सागरी मार्ग आणि देशांतर्गत जलमार्ग विकसित करण्यावर अधिक भर देत आहे असं श्री गडकरी यावेळी म्हणाले

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यायालयानं याचा प्रनरूच्चार केला राज्य घटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील असं स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी व्यायालयातली शिस्त आणि योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्याकडेच असणं आवश्यक आहे तसंच खटल्यांचं वाटप करताना इतर व्यायाधीशांशी चर्चा करण्याची गरज नाही असं व्यायमूर्ती ए के सिकी यांनी सांगितलं व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करतात यामध्ये अनेकदा जनावरांचा मृत्यू होतो अशावेळी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात येईल

या भागात जनावरांवर वन्यप्राण्यांचे सातत्यानं हल्ले होतात तसंच शेतीचे व्रकसान होत असल्यामुळं या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी वर्धा जिल्हयातील गावकऱ्यांनी केली होती याबाबत पुनर्वसनाचा निर्णय घेण्यासाठी वनविभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता

याबाबत खासदार श्री रामदास तडस यांनी केंद्र सरकारकडं हा प्रस्ताव पाठवून त्यासाठी पाठप्ररावा करावा आणि निधी मंजूर करून घ्यावा अशी सूचना श्री मुनगंटीवार यांनी केली कल्याणकारी राज्याच्या निर्मितीचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे असं राज्य निर्माण करण्यासाठी राज्याचा सामाजिक आणि भौगोलिकद्रष्टया समतोल विकास होणं गरजेचं असते राज्यातील दीन दुर्बल वंचित समाजाला त्यांचे हक्क आणि व्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं विधिमंडळात सादर होणारा अर्थसंकल्प हे एक महत्वपूर्ण साधन आहे असं प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर इथं केलं विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या संसदीय अभ्यासवर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात आज अर्थसंकल्पाची प्रकिया कल्याणकारी राज्य निर्मितीचं महत्वपूर्ण साधन या विषयावर मंत्री श्री मुनगंटीवार यांचं व्याख्यान झालं त्यावेळी ते बोलत होते आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीनं काल भक्तिमय वातावरणात पंढरप्रकडे प्रस्थान ठेवले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान होणार असून त्यासाठी हजारो वारकरी अलंकारपुरीत दाखल झाले आहेत इंद्रायणीचा तीर विद्वरायाच्या गजरानं दुमदुमून गेला आहे टाळ मृदंगाच्या नादानं अवघं वातावरण भक्तिमय झालं आहे आळंदीत संस्थातर्फे आरती होऊन माउलींच्या पादुका पालखीत ठेवल्या जातील महाद्वारातून पालखी सोहळ्याचं प्रस्थान ठेवल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्रीच्या मुक्कामासाठी हा सोहळा नवीन दर्शनमंडपात विसावेल उद्या सकाळी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे सभाग्रह आणि विधिमंडळ समित्या यांना साम्रहीकपणं आणि सभाग्रहाच्या सदस्यांना वैयक्तिकरित्या अधिकार प्रदान करण्यात आले आहेत सभागृहाचं स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि परंपरा आणि अधिकार अबाधित राहण्यासाठी विशेषाधिकार असल्याचं प्रतिपादन विधान परिषद विशेष अधिकार समितीच्या प्रमुख आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी केलं राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे आयोजित अभ्यासवर्गात विधिमंडळाचे विशेषाधिकार सुप्रशासनासाठी महत्वपूर्ण आयुधे या विषयावर डॉ गोऱ्हे बोलत होत्या सुप्रशासनासाठी लोकप्रतिनिधी पत्रकार व्यायव्यवस्था महत्वाचे अंग आहेत ब्रिटीश हाउस ऑफ कॉमन्सला जे विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत तेच भारतीय संसद आणि राज्य विधिमंडळ आणि त्यांच्या विविध समित्या तसंच सदस्यांनाही प्राप्त झाले आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लोकप्रतिनिधींशी योग्य व्यवहार असावा यासाठीही नियमावली केली आहे तशीच नियमावली आमदारांसाठी नसते त्याबुसार ते हक्कभंग आणि आक्षेप घेऊ शकतात विधिमंडळाचा अवमान किंवा काही गैरवर्तन झाले तर विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असंही यावेळी डॉ गोऱ्हे म्हणाल्या

कैलास मानस सरोवर यात्रेतल्या नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांच्या सुट्केची मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू असून आतापर्यंत अकराशे भाविकांची सुटका करण्यात आली आहे जम्मु काश्मीरमध्ये वेहिल शोपीयान इथून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह आज सकाळी सापडला जावेद अहमद दार असं त्यांचं नाव असून चार दहशतवाद्यांच्या गटानं काल त्यांचं अपहरण केलं होतं

नमस्कार